शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त हजारो शिवसैनिकांची श्रदांजली

संसदेच्या उदयापासून सुरु होणा या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलवलेली सर्वपक्षीय बैठक न्कतीच संपली अधिवेशनाचं कामकाज स्रळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदीए गृहमंत्री अमित शहाए संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशीए ज्येष्ठ काँग्रेस नेते ग्लाब नबी आझाद आणि आनंद शर्माए तृणमूल काँग्रेस नेते स्दीप बंदोपाधाय आणि डेरेक ओब्रायनए बसपाचे सतिश चंद्र मिश्राए समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादवए द्रम्कचे टी

बालूए आणि अण्णा द्रम्कचे नवनित कृष्णन बैठकीत उपस्थित होते राज्यसभेचे अध्यक्षए उपराष्ट्रपतीए एम व्यंकय्या नायडू यांनीही आज राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या प्रम्ख नेत्यांची बैठक बोलावली

या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या राज्यातील सरकार स्थापने संदर्भातील घटनाक्रम आर्थिक मंदी अयोध्येतील जमीन विवाद पाकिस्तान द्वारे होत असलेले संघर्ष विराम उल्लंघन तसंच राष्ट्रीय राजधानीतील वायू प्रदूषण समस्या इत्यादी मुदयांवर विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयापासून होणारं हिवाळी अधिवेशन शांततेत पार पाडावं अशा अपेक्षा व्यक्त केली तसंच सरकार सर्व म्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं आश्वासन पंतप्रधानांनी सर्व दलीय नेत्यांना दिलं हे अधिवेशन सकारात्मक ठरेल आणि जनतेशी संबंधित विकासाच्या मुद्यांवर चर्चा होईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला लोकसभेच्या या हिवाळी अधिवेशनात गेल्या अधिवेशना प्रमाणेच सर्व पक्षाकडून सहकार्य व्हावं असं पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीरचे खासदार फारुख अब्द्ल्ला यांना या अधिवेशनात उपस्थित राहण्याची सरकारनं परवानगी द्यावी असं विरोधी पक्षनेते ग्लाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे

श्रीलंकेचे माजी राट्राध्यक्ष महिंदा राजापक्षे यांचे ते बंधू असून लिट्टेसोवतच्या युद्धात त्यांनी संरक्षण सचिव म्हणून काम केलं आहे त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी साजित प्रेमदासा यांचा प्रचंड बहुमतानं पराभव केला असून प्रेमदासा यांनी युनायटेड नॅशनल पार्टीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे राट्राला दिलेल्या आपल्या पहिल्या संदेशात राजापवे यांनी श्रीलंकेचा एक नवीन प्रवास सुरू होत असून प्रत्येक नागरिक त्यात सहप्रवासी असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या नवीन राट्राध्यक्षांचं अभिनंदन करीत उभय देशांदरम्यान मैत्रिपूर्ण संबंध अधिक सुदृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे

अब्द्रल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक आणि अनेक राजकीय नेते शिवाजीपार्कवर दाखल झाले आहेत स्मृती स्थळाजवळ विशेष सजावट करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीए राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारए केंद्रीय मंत्री रामदास आठवले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली स्मृतिदिनानिमित्तानं शिवाजीपार्क परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

उभय देशांमध्ये स्रक्षा अर्थव्यवस्था उर्जा तसंच दहशतवादावर प्रतिबंध आणि परस्पर सहकार्य इत्यादी मृदयांवर उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केलं उभय देशांमध्ये सागरी सुरक्षा मानवीय सहायता तसंच सागरी जागरूकता यासंबंधी संयक्त अभ्यास सुरु असल्याचंही राजनाथ सिंग म्हणाले उभय नेत्यामध्ये क्षेत्रीय स्रक्षा आणि संरक्षण विषयक म्दयावरही यावेळी चर्चा झाली

पोलीस जिमखाना मरिन ड्राईव्ह इथं आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास म्ंबई पोलीस आय्क्त संजय बर्वेए सहपोलीस आय्क्त नवल बजाजए विनयक्मार चौंबेए उपाय्क्त एन अंबिका आदी उपस्थित होते या कार्यक्रमात चला हवा येऊ द्याश या कार्यक्रमाच्या कलाकारांनी सादरीकरण केलं तसंच विविध गाण्यांवर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी नृत्य आणि गीते सादर केली या कार्यक्रमास अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती अभिनेता अभिजित खांडकेकर आणि म़ण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केलं राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँप्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि रा ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष रद पवार यांच्यात नवी दिल्ली इथं होणार असलेली महत्वाची बैठक उद्यापर्यंत पुढं ढकलली आहे पवार यांनी आज संध्याकाळी पुण्यात राट्रवादी काँप्रेसच्या गाभा समितीची बैठक बोलावली आहे काँप्रेस राट्रवादी काँप्रेस आणि शिवसेना आधाडीच्या संभाव्य सरकारमधल्या सत्ता वाटपावावत तसंच मंत्रीपदांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची ाक्यता आहे हिंदुत्त्वाच्या मुद्यावर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं अशक्य असल्याचं कैंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे आज जालना इथं आयोजित भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते भाजपा शिवसेना य्ती हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्यावर झाली होती परंत् शिवसेनेनं तीस वर्षांची यूती तोडून महाराष्ट्रात राष्ट्रवादी राजवटीकडे वाटचाल करण्यास भाग पाडलं शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेवून स्रू असलेले सरकार बनविण्याचे प्रयत्न न टिकणारे असल्याचं ते म्हणाले भारतीय जनता पार्टी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्र सरकारच्या माध्यमातून न्कसान ग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

अहेरी तालुक्यातील कचलेर आणि हिंदभद्दी या दोन गावांमध्ये अद्यापही वीजए आरोग्यए रस्तेए आणि एसटी बस पोहचलीच नाही

ही एक जमेची बाजू सोडली तर कोणतीही शासकीय सुविधा येथे उपलब्ध नसताना पुणे येथील आदर्श मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकत्यांच्या संकल्पनेतून सौर दिवे उपलब्ध करुन देण्यात आले अकोला जिल्ह्यात परतीच्या पावसामुळं शेतातील संपूर्ण पीक खराब झाल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक युवा शेतकऱ्यानं आज द्पारी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेम्ळे एकच खळबळ उडाली आहे अकोला ताल्क्यातील पळसो बढे या गावात राहणारे अमोल बाळू इंगळे या य्वा शेतकऱ्यानं घराच्या मागील अंगणामध्ये असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्ये मागील नेमके कारण कळू शकले नसले हा शेतकरी आर्थिक विवंचनेत होता असा प्राथमिक अंदाज आहे

त्यानुसार राष्ट्रीय एकता दिवसए अल्पसंख्याक कल्याण दिवसए भाषिक स्संवाद दिवसए ध्वजदिनए द्र्बल घटक दिवसए सांस्कृतिक एकता दिवसए महिला दिनए जोपासना दिवस साजरे करण्यात येणार आहेत

या सप्ताहात द्र्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास तसंच इतर योजनेतील घरांच वाटपए भूमिहीन मजूर लोकांना शेतजमीन वाटप करण्यात येणार आहे गरिबांना कायदेविषयक सहाय्यए चर्चाए सभाए संमेलनए मिरवणूका काढणे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे